बिहार विधानसभा निवडणुकीत जाहीर निकालांपैकी एन डी ए

शांघाय सहकार्य संघटनेकडून भारताला सुधारित बहुराष्ट्रीयवादासाठी संपूर्ण पाठिंबा अपेक्षित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील तेजी आजही कायम

मेघालयमध्ये कोनराड संगमा प्रणित सरकारविरुद्ध अविश्वास ठराव बिहार निवडणक निकाल बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेसह बिहारमधल्या वाल्मिकीनगर इथल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचीदेखील मतमोजणी सध्या सुरू आहे

डी ए

भाजपान धीघा आणि दरभंगा इथ विजय प्राप्त केला आहे तर माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम माझी यांनी आर

डी चे उदय नारायण चौधरी यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे

दरम्यान मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्यास घाई न करता नैसर्गिकरीत्या आवश्यकतेनुसार वेळ द्यावा तसंच सर्व प्रक्रियेचा अवलंब करावा असे निर्देश निवडणूक आयोगाचे जनरल सेक्रेटरी उमेश सिन्हा यांनी दिले आहेत

संपूर्ण निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येतील असंही त्यांनी सांगितलं

भाजप लिंबडी आणि गदहद जागांवर आघाडी घेतली असून अब्दासा मोरबी धारी करंजन डांग आणि कप्रदा जागा जिंकल्या आहेत

पंतप्रधान शांघाय सहकार्य संघटनेकडून भारताला सुधारित बहुराष्ट्रीयवादासाठी संपूर्ण पाठिंबा अपेक्षित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

महासाथीसोबत दोन हात करत असलेल्या जगाला संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेत संपूर्ण बदल होणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं

जगभरात ही संख्या सर्वाधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथ पत्रकारांना दिली

भूषण यांनी दिलेली अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून ध्वनी जगाच्या तुलनेत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे भारतातील कोविड रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे रमेश पोखरीयाल निशंक भारताला शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्यास आपण कटिबद्ध असल्याच प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केलं आहे ते आज मुंबईतल्या आय

इथं राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी जगभरातील आघाडीच्या विद्यापीठांबरोबर सहकार्य समन्वय आणि संवाद राखत पुढे जाणं आवश्यक असल्याचं निशंक यावेळी म्हणाले

मुंबई ही एक अग्रगण्य जागतिक तंत्रज्ञान संस्था असून यामधून परिवर्तनात्मक शिक्षण दिलं जात असल्याचं पोखरीयाल यांनी यावेळी अधोरेखित केलं शेअर बाजार मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहिली जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही निर्देशांक वधारले

अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी दिल्लीतील पितमपुरा इथं या हुनर हाटचं उद्घाटन करतील या प्रसंगी माती धातु आणि लाकूड तसंच तागापासून निर्मित देशी सुंदर उत्पादनांचा प्रचार करा अशी मध्यवर्ती संकल्पना आहे माती विविध धातू आणि लाकडापासून निर्मित दुर्मीळ विशेष उत्पादनं वेत आणि बांबू उत्पादनं आणि नयमरम्य मातीची भांडी इथे मांडलेली असतील असं नक्वी यांनी सांगितलं

देशाच्या प्रत्येक कोना कोपऱ्यात देशी उत्पादनांचा पारंपरिक आणि पिढ्यान् पिढ्यांचा वारसा असल्याचं नक्वी म्हणाले हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानं पंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं वोकल फॉर लोकलमुळे भारतीय देशी उद्योगाला प्रचंड पाठबळ मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला देखील बळ मिळत आहे

मेघालय मेघालयमध्ये कोनराड संगमा प्रणित सरकारविरुद्ध विरोधी काँग्रेस पक्षानं मांडलेला अविश्वासाचा ठराव सभापती मेतबाह लिंगडोह यांनी आज दाखल करुन घेतला राज्याचं हित जपण्यात सरकारला कथितपणे अपयश आल्याचं या ठरावात म्हटलं आहे मेघालय विधानसभेच्या शारदीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हा ठराव स्वीकारताना सभापतिंनी त्यावरील चर्चेसाठी उद्याची तारीख निश्वित केली आहे हा अविश्वासाचा ठराव डॉक्टर मुकुल संगमा यांच्या नेतूत्वात विरोधकांनी मांडला आहे

डी पी

लोको महाराष्ट्रात मुंबईतील पळ इथल्या मध्य रेल्वेच्या कार्यशाळेत पाचवं नॅरोगेज इंजिन बाधण्यात आलं आहे कालका ते सिमला मार्गावर हे इंजिन धावेल उत्तर रेल्वेसाठी या कार्यशाळेनं बांधलेलं हे पाचवं इंजिन आहे अपघात टाळण्यासाठी या इंजिनामध्ये अनेक सोयीसुविधा केलेल्या आहेत रिपब्लिक टीव्ही रिपब्लिक टीवीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांना कथित टेलिविजन रेटिंग पॉईट घोटाळा प्रकरणी आज अटक कऱण्यात आली सिंग हे रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सहाय्यक उपाध्यक्ष देखील असून आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांना ताब्यात घेण्यात आलं

यापूर्वी सिंग यांची अनेकदा चौकशी देखील करण्यात आली होती ठराविक दूरचित्रवाणी वाहिन्या टीआरपीच्या संख्येत घोळ करत असल्याचा आरोप हंस रिसर्च ग्रुपद्वारे एका तक्रारीत प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेने गेल्या महिन्यात केला होता त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला हंस समूह हा या परिषदेचा एक सहयोगी आहे उपराष्ट्पती शांतता आणि विकासाकरिता विश्व विज्ञान दिवस आज पाळण्यात येत आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी सांगितलं की लोकांचं जीवन सुखकर बनविणे हा विज्ञानाचा अंतिम उद्देश असल्याचं स्मरण या दिनानिमित्त करुन देण्यात येतं वर्तमान महासाथीमुळे जगभरातील वैज्ञानिक समुदायाने एकत्र येऊन मानवतेसमोरील जटिल प्रश्न सोडवण्याची गरज ठळकपणे व्यक्त झाली आहे लोकांनी जगात शांतता आणि विकासाला पुढे चालना देण्यासाठी विज्ञानाचा वापर करण्याची शपथ घ्यावी आणि पृथ्वीला राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनवावं असं आवाहन नायडू यांनी केलं